अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं त्र्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद इथं आयोजित करण्यात आलं आहे महामंडळाचे अध्यक्ष डॉ कौतिकराव ठाले पाटील यांनी आज औरंगाबाद इथं ही घोषणा केली आगामी संमेलनासाठी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन स्थळांपैकी विद्यमान संमेलन अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ अरुणा ढेरे यांच्यासह सर्व एकोणाविस सदस्यांनी एकमतानं उस्मानाबादची निवड केल्याचं ठाले पाटील यांनी सांगितलं येत्या जानेवारी महिन्यात हे संमेलन उस्मानाबाद इथं आयोजित करण्यात येईल दरम्यान उस्मानाबाद इथं हे साहित्य सम्मेलन होत असल्याबद्दल महामंडळाच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी आनंद व्यक्त केला आहे हे साहित्य सम्मेलन यशस्वी करू असं त्यांनी म्हटलं आहे

नव्या सरकारला आज पन्नास दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पन्नास दिवसांत मोदी सरकारनं विविध महत्वपूर्ण मृद्दांवर निर्णय घेतले आहेत

रस्ते रेल्वे आणि क्रीडा क्षेत्रात कोट्यावधींची गुंतवणुक करण्यास सरकारनं मंजूरी दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं चांद्रयान दोन अंतराळात झेपावण्यासाठी सज्ज झालं असून श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन प्रक्षेपण तळावरून जीएसएलव्ही मार्क थ्री या प्रक्षेपकाद्वारे आज दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण होणार आहे

काल या प्रक्षेपणाची रंगीत तालीम झाली आणि सर्व मानकं सुरळीत असल्याचं आढळल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे कर्नाटकात जनतादल सेक्यूलर आणि काँग्रेस आघाडी सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन राजकीय नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे बहमत आपल्या बाजूला आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजपत तणावाचं वातावरण आहे बंगळूरुमधे काल भाजप आणि काँग्रेसच्या एकाचवेळी दीर्घ बैठका झाल्या भाजपची एक बैठक आज सभागृह भरण्यापूर्वी झाली दरम्यान कर्नाटकमधील हा विषय तसंच सोनभद्र प्रकरणी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत असून या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे राज्य पोलीसांचा सायबर विभाग या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सज्ज असून सायबर गुन्ह्यांच्या तपासात राज्य अग्रेसर असल्याची माहितीही त्यांनी यानिमित्त दिली राज्य सायबर विभागाच्या वतीनं राज्यातील सायबर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू एका कार्यशाळेत विशेष पोलिस महानिरीक्षक सिंह बोलत होते

तिनही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड झाली आहे येत्या तीन ऑगस्टला पहिल्या टी ड्वेंटी सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात होत आहे या दौऱ्यात तीन टी ड्वेंटी सामने तीन एकदिवसीय सामने तर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं आपण या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं आधीच कळवलं आहे